मुंबईच्या डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

दलित पॅथरचे संस्थापक आणि ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचं निधन

यात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे तर तीन जखमींना रूग्णालयात हलवण्यात आलं आहे

या अपघातातील रूग्णांना जे

रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या द्र्घटनेची सर्वंकष चौकशी केली जाईल यादरम्यान द्र्घटना स्थळी बचाव आणि मदत कार्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे त्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क आणि सक्रिय केल्याच म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

त्या संदर्भात जी काही प्राथमिक माहिती मी घेतली आहे त्या माहिती अनुसार ही साधारण शंभर वर्ष ज्नी इमारत आहे आणि ही इमारत रिडेव्हलप करण्याकरीता तिथल्या नागरिकांनी विकासक स्द्धा नियुक्त केला होता आणि त्या विकासकाने त्याठिकाणी अजुन काही हमाल कमिशनचं काम देखील सुरू केलं होतं दरम्यानच्या काळामध्ये ही इमारत याठिकाणी कोसळली आहे

तथापी हा जो काही विकासकाला याठिकाणी काम दिलं होतं त्याने तो काम वेळेत केला आहे किंवा नाही किंवा त्यासंदर्भातील काय पुढची परिस्थिती आहे याची सगळी चौकशी जी आहे ती आपल्याला निश्चितपणे करावीच लागेल ग्हनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आवश्यक त्या वैदयकीय स्विधा पोहचविण्यासाठी लक्ष ठेवून असून द्र्घटनेचा परीसर अरूंद आणि दाटीवाटीचा असल्यान या परिसरातील कोंडी टाळून बचाव पथकांना सहकार्य करण्याच आवाहनही म्ख्यमंत्र्यांनी केले राजकारण न करता आपल्या मतदारसंघातील जनतेची कामं खासदारांनी करावी असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या खासदारांना एका बैठकीत संबोधन करताना दिला संसदेच्या वाचनालयाच्या इमारतीत ही बैठक आज आयोजिण्यात आली होती खासदारानी प्रशासकिय अधिकाऱ्यांसमवेत जनतेची गाऱ्हाणी ऐकूण त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा तसंच सरकारच्या नवीन योजना जनतेस समजावून सांगाव्या अश्या स्चना पंतप्रधानांनी यावेळी दिल्याची माहिती संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या बैठकीनंतर पत्रकाराना दिली ग्रामीण तसंच दुर्गम भागातली गावं रस्त्यांनी जोडण्यासाठी शहरी भागातल्या महामार्गांवर पथकर आकारणं अपरिहार्य असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते आज लोकसभेत परिवहन विभागासाठीच्या अर्थसंकल्पीय अन्दान मागण्यांवरच्या चर्चेत बोलत होते द्रूतगती महामार्गांम्ळे दोन शहरातला प्रवासाचा वेळ कमी होतो मोठ्या प्रमाणावर खर्च अपेक्षित असलेले असे प्रकल्प राबवण्यासाठी बांधा वापरा आणि हस्तांतरित करा अर्थात बी ओ टी तत्वावर काम करावं लागत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं गेल्या पाच वर्षांत आपल्या मंत्रालयानं चाळीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले त्यापूर्वीच्या पाच वर्षांच्या त्लनेत हे प्रमाण साठ टक्क्यांहन अधिक असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली

या स्पर्धेत पाच उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी म्ंबईच्या सचिन वैद्य आणि विरेंद्र ध्री नाशिकच्या प्रशांत खरोटे कोल्हापूरच्या दीपक क्ंभार हिंगोलीच्या गोपाल बोरकर यांची निवड करण्यात आली आहे

संगीत श्रेत्रातील योगदानासाठी स्रेश वाडकर नाटक लेखक राजीव नाईक अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री स्हास जोशी यांना प्रस्कार जाहीर करण्यात आले आहेत

झाकीर हसैन सोनल मानसिंह जतीन गोस्वामी के कल्याणसंदरम पिल्लई यांना फेलोशिप देण्यात आली

आकाशवाणीच्या आजच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी श्भेच्छा दिल्या आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आकाशवाणी नागप्र केंद्राला श्भेच्छा देतांना म्हटलं लोक प्रबोधनाचं लोक शिक्षणाचं काम अतिशय उत्तम रितीने नागपूर आकाशवाणीने केलेला आहे

आजचे खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण देशात दिसणार असून भारतासह दक्षिण अमेरिका य्रोप आफ्रिका आशिया आणि आस्ट्रेलियातही दिसणार आहे

हे हे चंद्रग्रहण साध्या डोळ्यानी पाहता येणार असून सर्यग्रहणासारखा यात कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा अधिकृत सुत्रांनी दिला आहे

राज्यात शाश्वत सिंचन निर्मितीचा हा प्रयत्न आहे असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी आज अमरावती जिल्ह्यातील ज्ने धामणगाव इथं सांगितले

राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र क्लग्रू डॉ प्रमोद गोविंदराव येवले यांची औरंगाबाद इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्लग्रू पदी निय्क्ती करण्यात आली आहे राज्यपाल तथा क्लपती चेन्नामनेनी विद्यासागर राव यांनी काल त्यांच्या निय्क्तीची घोषणा केली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत दादा पाटील यांची तर मुंबई महानगरचे अध्यक्ष म्हणून मंगल प्रभात लोढा यांची तात्काळ प्रभावानं निय्क्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते आज त्यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली

तर काही बँका अतिशय संथगतीने कर्जवाटप करीत आहे शेतक यांना यावेळेस पीक कर्जाची गरज आहे मात्र काही बँकांच्या आडम्डेपणाम्ळे शेतकरी कर्जापासून वंचित राहत आहे ही अतिशय गंभीर बाब आहे

वीज सेवाविषयक बहतांश देयके भरण्यासाठी आता ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही वीजबिल आणि नवीन जोडणीच्या श्ल्कासह महावितरणने आता आपल्या इतर देयकांचाही ऑनलाईन भरणा करण्यासाठी ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून दिला आहे वीज ग्राहकांनी या स्विधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे गरीब वंचित क्ट्ंबांना शंभर टक्के एल पी जी गॅस कनेक्शन देणे शंभर टक्के क्ट्ंबांना शिधापत्रिका वाटप करणे आणि सर्व पात्र शिधापत्रिकांना शंभर टक्के धान्य वाटप करण्याच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियानाचा आरंभ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राज्याचे वित मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री स्धीर म्नगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला दलित पँथरचे संस्थापक आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे आज विक्रोळी येथील निवासस्थानी द्ःखद निधन झाले राजा ढाले यांच्या निधनाची द्ःखद वार्ता कळताच आंबेडकरी जनतेत तीव्र द्ःख व्यक्त करण्यात येत आहे दलित पँथरचे एक प्रम्ख संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले एक वादळी व्यक्तिमत्व आपण गमावले आहे अशी प्रतिक्रिया म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे ढाले हे समतेसाठीच्या चळवळीतील एक अभ्यासू आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व होते दलित पँथरच्या माध्यमातून समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या आकांक्षांना त्यांनी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्यांच्या निधनाने एक लढाऊ नेता प्रतिभावंत साहित्यिक आणि परिवर्तनवादी चळवळींचा महत्त्वाचा भाष्यकार आपण गमावला आहे